काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुददा उपस्थित केला होता त्याच्या उत्तरादाखल मलिक यांनी ही माहिती दिली

या बंदीतून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं विदयार्थ्याना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचा कल जाणून घेतल्यानंतर स्वतंत्र कोकण विदयापीठ स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं मुंबई विद्यापीठावर प्रचंड भार असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावं तोपर्यंत कोकणातील मुंबई विद्यापीठाची उपकेंद्र सक्षम करावीत अशी लक्षवेधी सूचना भाजपाचे निरंजन डावखरे यांनी केली होती विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्याची अधिक प्रगती करतांना सताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी नमूद केलं हिंगणघाट जळितकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं लवकरात लवकर त्याला शिक्षा मिळावी यासाठी सरकारी बाजू पाठपूरावा करेल असं ग़हमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं

त्यासोबतच औषधं खरेदीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात केली

महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि औदयोगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक विधान परिषदेनं आज संमत केलं शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदनात हे विधेयक मांडलं या सुधारणेन्सार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक नगरसेवकांची निवड तसंच महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायदयातली तरतूद रदद होणार आहे आता पूर्वीप्रमाणे एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडला जाईल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सुधारणेला विरोध दर्शवत याम्ळे घोडेबाजार वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं ही स्धारणा म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच नागरिकांवर अन्याय झाल्याचं दरेकर म्हणाले मतदानानंतर हे विधेयक बहमतानं संमत झालं देशात संशोधन आणि विकास क्षेत्रात उच्चविदयाविभूषित अनेक महिला कार्यरत असल्या तरी जागतिक स्तरावर महिला शास्त्रज्ञांच्या प्रमाणात ही संख्या पन्नास टक्के असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत विज्ञान दिनाच्या अन्षंगानं बोलत होते जगभरात संशोधन क्षेत्रात कार्यरत महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण सरासरी तीस टक्के असताना भारतात हे प्रमाण फक्त पंधरा टक्के असल्याचं राष्ट्रपती म्हणाले विज्ञानात कार्यरत महिला ही यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे विज्ञान शाखेत उच्च शिक्षण आणि अध्यापनात महिलांची संख्या वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या श्भेच्छा दिल्या आहेत मुंबईसह राज्यभरातही आज विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोटिक्स आणि वैज्ञानिक प्रतिकृतींचं फिरतं प्रदर्शन मुंबईत स्रु आहे

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित हा उपक्रम राबवण्यात येत आहे

महापालिकेच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीनं मंजूरी दिल्यानंतर तो महासभेप्ढे ठेवला जाणार आहे

आयुक्त नितीन कापडणीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केलेली नाही

स्थानिक विकास निधीसाठी यावेळी तरतूद करण्यात आलेली नाही

दरम्यान मालवण पंचायत समितीनं कोकण विभागात दवितीय क्रमांक मिळवला आहे क्डाळचे गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली जहाल नक्षलवादी विलास कोल्हा यानं आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं चातगाव दलमचा तो कमांडर होता

घातपाताच्या तीन मोठ्या कटांमधे हात असल्याचा त्याच्यावर आरोप होता

त्याच्यावर साडेनऊ लाख रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं

बँका वाहनउदयोग तेल आणि वायू औषधनिर्माण धातू आणि ऊर्जा या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना मोठा फटका बसला जगभरातल्याच शेअर बाजारांवर कोरोनाच्या बातम्यांचा नकारात्मक परिणाम झाला आहे

बाजार समितीचे सचिव एस

काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली केंद्रावर कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कापूस साठवण्यासाठी जागेची अडचण येत असल्याचं काळे यांनी या पत्रकात नमूद केलं आहे ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेला आता आर

पाटील सुंदर गाव प्रस्कार योजना असं नाव देण्यात आलं आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली नांदेड इथल्या प्रसाद वैदयकीय प्रतिष्ठानच्या वाङमय प्रस्कारांची घोषणा आज करण्यात आली यंदा प्रस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश दवादशीवार डॉ अरुण शिंदे रमाकांत देशपांडे आणि निर्मलक्मार सूर्यवंशी यांचा समावेश आहे राज्यसभेसाठी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे विधानभवनात त्यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली केंद्रात मंत्री असल्यामुळे भाजपानं मित्रपक्ष म्हणून आपली उमेदवारी निश्चित केली आहे याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं